म्क्त रेल्वेच्या खासगीकारणाचा प्रस्ताव नसल्याचा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची स्पष्टोक्ती

माझे क्ट्ंब माझी जबाबदारी अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील साडेअठरा लाख व्यक्तींची तपासणी होणार देश कोरोना भारतात पृन्हा एकदा रुग्ण बरे होण्याच्या संख्येत विक्रम नोंदवला आहे

जास्त सक्रिय रुग्ण असणाऱ्या पहिल्या पाच राज्यात रुग्ण बरे होण्याची संख्याही जास्त आहे उच्च न्यायालय कोविड उपचारावरील औषधी थेट कोविड रुग्णालयं तसंच विलगीकरण केंद्रांना उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरच्या एका याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारकडुन उत्तर मागितलं आहे महाराष्ट्र मानवाधिकार कल्याण संघटना या बिगर सरकारी संस्थेनं यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत रेमडेसिवीर तसंच एक्टेरमा नावाची इंजेक्शन ही ठराविक औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्यानं ती मिळवण्याच्या प्रयत्नात रुग्णावर उपचारांना विलंब होत असून रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा चढ्या दरानं ही इंजेक्शन घ्यावी लागत असल्याचंही या याचिकेत म्हटलं आहे ही इंजेक्शन कोविड रुग्णालयातच उपलब्ध करून दिली तर उपचारासाठी वेळ लागणार नाही असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे

पिय्ष गोयल रेल्वेच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं रेल्वेमंत्री पिय्ष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे ते आज राज्यसभेत एका लेखी उतरात बोलत होते

याचबरोबर पंतप्रधानांनी केलेल्या शिफारसीन्सार राष्ट्रपती यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे सध्या असलेल्या खात्या व्यतिरिक्त अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा कार्यभार सोपविला आहे इंदू मिल म्ंबईतल्या इंदू मिल जागेवर प्रस्तावित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या प्तळ्याचा पायाभरणी सभारंभ प्ढे ढकलण्यात आला आहे या महत्वाच्या कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणं गरजेचं असल्यानं हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची सूचना दिल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं स्मारकात आज पायाभरणी कार्यक्रम होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र त्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रणंच गेली नव्हती राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्रीसुद्धा मुंबईबाहेर होते अशातच प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकरांनाही निमंत्रण दिलं गेलं नसल्याचं समोर आल्याने वादाला सुरूवात झाली होती यासर्व पार्श्वभूमीवर हा कार्यक्रमच प्ढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला

याबाबत काही सूचना आणि हरकती प्राप्त झाल्यास अपर म्ख्य सचिव महसूल आणि वन विभाग मुंबई यांच्याकडे सादर करावेत कोणत्याही व्यक्तीकडून प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील नितीन राऊत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे राऊत यांनी आज स्वत ही माहिती दिली आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतची चाचणी करून घेत काळजी घ्यावी असं आवाहन राऊत यांनी केलं आहे राज्य मंत्रिमंडळात कोविडची लागण झालेले ते नववे मंत्री आहेत यापूर्वी जितेंद्र आव्हाड अशोक चव्हाण धनंजय मुंडे अब्दल सतार आदी मंत्र्यांना या संसर्गाची लागण होऊन हे सर्वजण यातून मुक्त झाले आहेत

कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी किमान दोन दिवस आपल्या कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी जनता कर्फ्यूचे पालन स्वयंस्फूर्तीने करा असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे या शहराचे आरोग्य ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे दोन दिवस का होईना आपल्या वागण्याने जर या संक्रमणावर ब्रेक लागत असेल तर आपण ते या शहरासाठी करायलाच हवे शहरातील सर्व जनप्रतिनिधींच्या आग्रहाखातर नागप्र महानगरपालिकेने जनता कर्फ्य्चे आवाहन केले आपल्याला आपल्या क्टूंबाची चिंता असेल काळजी असेल तर जनता कर्फ्यू पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले जनता कर्फ्यू दरम्यान केवळ वैद्यकीय स्विधा आणि औषधींचे द्काने वगळता काहीही स्रू राहणार नाही याची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यायची आहे अनेक व्यापारी संघटनांनी आपण जनता कर्फ्यू पाळणार असल्याचे पत्र आपल्याला दिले असल्याचेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले जनता कर्फ्यू दरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्यांना कुठलीही अडचण येणार नाही त्यांनी आपले प्रवेशपत्र सोबत बाळगावे कोरोनाशी लढा अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने आणि कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने जनता कर्फ्यू यशस्वी करणे आवश्यक आहे असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे विकेल ते पिकेल राज्याच्या कृषी विभागामार्फत विकेल ते पिकेल या अभियानाचा शुभारंभ न्कताच म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला त्याचवेळी त्यांनी प्ण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचाही शभारंभ केला ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितले मागील दोन तीन वर्षापासून भाजीपाला पिकाचे निर्यातक्षम आणि विषम्क्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे त्यामुळे भाजीपाला अभियानाच्या चांगल्या जाती आणि चांगली रोपे याची मागणी वाढत आहे त्यादृष्टीने भाजीपाला रोपांची नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेली कीड आणि रोगम्क्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे त्यांनी सांगितले

या यादीत चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांचे नाव असून आता त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे हे पदभार सांभाळणार आहेत अरविंद साळवे यांनी यापूर्वी अमरावती ग्रामीणचे उप पोलीस अधीक्षक लाचलूचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणून कार्य केले आहेत नागपूरच्या राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक निखिल पिंगळे यांची लातूरचे पोलीस अधीक्षक पदी निय्क्ती करण्यात आली आहे वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर प्रशांत होळकर यांची बदली करण्यात आली आहे प्रंशात होळकर सध्या अमरावती येथे पोलीस उपाय्क्त मुख्यालय पदावर कार्यरत आहे औरंगाबाद येथील लाच ल्चपत प्रतिबंध विभागाचे पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया आता बुलडाण्यात जिल्हा पोलीस अधिक्षक पदावर रुजु होणार असून कार्यकाल संपलेले डॉ दिलीप पाटील भ्जबळ यांची यवतमाळला बदली झाली आहे

असे आवाहन गोंदिया जिल्हा महामंडळाचे व्यवस्थापकांनी केले आहे लम्पी स्किन डिसीज मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतशिवार आणि कुरणावर पाणी साचले होते

या आजारामुळे जनावरे दगावत नसून शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये आजारी जनावरे उपचाराने बरे होतात अशा परिस्थितीत पश्वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करवून घ्यावे असे आवाहन विभागाने केले आहे हसन म्श्रीफ ग्रामीण भागातील सुक्ष्म वितप्रवठा करणाऱ्या संस्थांच्या कर्ज चक्रव्युहामध्ये अडकलेल्या महिलांना त्यामधून बाहेर काढणे तसेच महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना स्चविण्याकरिता एक राज्यस्तरिय अभ्यासगट निय्क्त करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन म्श्रीफ यांनी दिली हा अभ्यासगट प्ढील तीन महिन्यात अभ्यास करुन किमान अंतरिम अहवाल सादर करेल

माझे क्टूंब माझी जबाबदारी कोरोना प्रभावी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे

अनलॉक मार्गदर्शक सूचनान्सार हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून सामान्य जनतेमध्ये या आजाराची भिती कमी होत आहे

या पथकांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यासह तीन कर्मचारी राहणार आहे